हे सर्व बांगलादेशी भंगारचा व्यवसाय आणि मोलमजुरी करण्यासाठी आले होते असं पोलीस तपासात उघड झालं आहे यातल्या काहींना चांगलं मराठीही बोलता येतं

या प्रकरणात तेरसिंग अहिन्या या आदिवासी व्यक्तिला अटक केली आहे या व्यक्तीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावली असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली बँका हा आपल्या व्यवस्थेचा कणा असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज पुण्यात बोलत होते

राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी राष्ट्रपतींचं आज पुण्यात आगमन झालं आहे हळदीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करणा या नांदेड जिल्ह्यात सर्वसामान्य हळदीपेक्षा तीन महिने लवकर काढणीला येणा या हळदीची लागवड गेल्या वर्षीच्या मे महिन्यात करण्यात आली होती या हळदीच्या काढणीला जिल्ह्यात सुरुवात झाली असून या पिकाला बाजारात चांगला दर मिळेल अशी शेतक यांची अपेक्षा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे रायगड जिल्ह्यात खालापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी काल केलेल्या एका कारवाईत गांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतलं काळ्या जादुकरता या सापांची तस्करी केली जात होती अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे वावोशी परिक्षेत्रात काही जणांनी गांडूळ जातीचे साप पकडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचून सागर कातकरी आणि नथुराम पवार या दोघांना ताब्यात घेतलं त्यांनतर बळीराम वाघमारे या त्यांच्या साथीरालाही खरवली मार्गावरून अटक केली सांगलीतल्या बँक ऑफ बडोद्याकडे कर्जासाठी तारण ठेवलेल्या बेदाणा आणि हळदीची परस्पर विक्री करून बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जिल्ह्यातल्या आठ शितगृहांच्या मालकांवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे तारण कर्ज देण्यासाठी बँक आणि शितगृहधारक यांच्यात मध्यस्थ असलेल्या मुंबईतल्या सी एन एक्स कार्पोरेशन या कंपनीतल्या दोन जणांविरोधातही पोलीसांनी फसवुकीचा गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याअंतर्गत आठ शितगृहांच्या मालकांपैकी सहा जणांवर कारवाई करण्यात आली असून दोन जण अद्यापही फरार आहेत जालन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईत जाफराबाद तालुक्यातल्या सातेफळ सज्जाचे तलाठी आणि एका व्यक्तीला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

परभणीतही मानवत तालुक्यात पोहंडूळच्या पोलीस पाटलाच्या पत्नीला तीन हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलं कोपरटकर यानं संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनुदान मिळवून देण्यासाठी लाच मागितली होती

मागील अनेक वर्षांपासून ब्रिटीश कौन्सिल राज्यशासनाच्या शालेय शिक्षण विभागाबरोबर काम करत असून येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठीसुध्दा शालेय शिक्षण विभाग ब्रिटीश कौन्सिलची मदत घेणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे ब्रिटीश कौन्सिल डियाच्या संचालक बार्बरा विकहॅम यांनी अन्य अधिकाऱ्यांसह शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांची मंत्रालयात भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या

मुंबईत कामाठीपूरा परिसरातल्या मिरतींचा समृह पूनर्विकास करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करून सर्वेक्षणाला सुरवात करावी असे निर्देश राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत वांद्रे श्वीं महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात काल आढावा बैठक झाली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले अहमदनगर जिल्ह्यातल्या माळढोक अभयारण्य प्रकल्पात हरीत लवादानं आरक्षित केलल्या को झोन क्षेत्राची मर्यादा कमी करावी अशा मागणी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे पाटील यांनी काल जावडेकर यांची भेट घेऊन या संदर्भातलं निवेदन त्यांना दिलं